दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेनं भारताची गतीमान वाटचाल सुरू असल्याचं जगातल्या प्रमूख संस्थांनी मान्य केलं असल्याचं मोदी यांनी सांगितलं आपल्या सामृहिक प्रयत्नांमुळंच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली ह्याच वर्षी आपल्या देशाने आणिवक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला म्हणजे आता आपण लष्कर नौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रांत अण्वस्व सज्ज झालो आहोत असे गौरवोद्वार पंतप्रधानांनी या कार्यक्रमात काढले

पंतप्रधानांनी विविध क्षेत्रात उज्जवल यश मिळवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणं समोर ठेवत सकारात्मक विचार अंगिकारण्याचं आवाहन केलं पृण्याची सायकलपट्र वेदांगी कुलकर्णीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला सरत्या वर्षातील देशाच्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेऊन त्यांनी भविष्याच्या नियोजनासाठी जनतेला नववर्षाच्या तसंच लोहडी संक्रांत पोंगल बिहू माघी इत्यादी सणांच्या शुभेच्छा दिल्या

कार निकोबार बेटावरील एका कार्यक्रमात ते बोलत होते कार निकोबार बेटावरील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या हेतूनं उभारण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांच लोकर्पण तसंच कोनशीला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला पोर्ट ब्लेअर इथल्या सेल्युलर तुरुंगासह हुतात्मा स्तंभाला भेट देऊन पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण केली अंदमान निकोबार समुहातील तीन बेटांचं नामांतर करण्याची घोषणा मोदी यांनी केली रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस नील बेटाला शहीद बेट आणि हॅवलॉक बेटाला स्वराज बेट असं नाव देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद हे विधेयक मांडतील भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व सदस्यांना या विधेयकावरील चर्चेवेळी सभागृहात उपस्थित राहाण्याचा आदेश दिला आहे संसदेच्या संयुक्त निवड समितीसमोर हे विधेयक आधी सादर केलं जावं अशी विरोधी पक्षांची मागणी आहे बालसंगोपन रजा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली महिला कर्मचारी पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशानं एसटी महामंडळानं महिलांच्या भरतीलाही मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे

महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये होतो या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी नव्या वर्षातील पहिल्या सुर्यकिरणांची अर्थात सुर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढून ती माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडे पाठवावी असं आवाहन करण्यात आलं आहे त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे

आपण आपल्या मोबाईलवर संगणकावर टॅबवर आणि लॅपटॉपवर हा संवाद थेट बघू शकता

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रं बोटींची नोंदणी आदी कागदपत्रं मिळाली नसल्यानं तसंच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशीय असल्याच्या संशयावरून कोस्टगार्डनं त्यांना वसई पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे

त्यानंतर या संशयितांवर बेकायदेशीर रित्या रेती उत्खननाचा गुन्हा दाखल करुन न्यायलयात हजर करण्यात आलं

आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहन नीता चौरे भीम आर्मी भीम आर्मी संघटनेचा प्रमुख चंद्रशेखर आझाद काल रात्री कडक पोलीस बंदोबस्तात प्रण्यात दाखल झाला प्रशासनाचा कितीही विरोध असला तरी आपण कोरेगावं भीमा इथं भेट देणार असल्याचा निर्धार त्यानं प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्याचं पी टी आयं च्या बातमीत म्हटलं आहे

अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी काल सावंतवाडी इथं दिली सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकारनं समुद्र किनारपट्टीवर सीआरझेड प्रश्नाला शिथिलता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामूळं इथल्या मच्छीमारांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं प्रभू म्हणाले

आज या महोत्सवाची सांगता होणार आहे

अभिनेते नाना पाटेकर आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाच उद्दाटन झालं सहा दिवस रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे पालिकेने यावर्षी बापूसाहेब महाराज पुतळय़ाजवळ सांडव्यामध्ये प्राणी पार्क उभारला आहे सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच लज्जतदार पदार्थांची मेजवानी असल्यानं महोत्सवाला दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे पर्यटकांनी देखील या महोत्सवासाठी सावंतवाडीत हजेरी लावली आहे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक केंद्रीय वाणिज्य आणि हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी या महोत्सवाला आवर्जून भेट दिली

आकाशवाणी बातम्यासाठी सिंधुद्र्गह्न निलेश जोशी महिला बचत गट रत्नागिरी महिला बचत गटांनी तयार केलेले कोकणी पदार्थ आणि वस्तूंची विक्री रेल्वेस्थानकं आणि रेल्वेगाड्यांमधून होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याधी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र वायकर यांनी काल दिली गणपतीपृळे इथं महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या सरस प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते टिळक पत्रकारिता प्रस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकाराला केसरी मराठा संस्थेच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार यंदा द वायरचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांना जाहीर झाला आहे केसरीचे विश्वस्त डॉ दीपक टिळक यांनी काल ही घोषणा केली

निधन मणाल सेन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं काल कोलकता इथं वृद्धापकाळानं निधन झालं

दादासाहेब फाळके पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मृणाल सेन सामाजिक वास्तवावर कलात्मक दृष्टीने भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनी सेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

हवामान हवामान विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली